राज्यातल्या तळपत्या उन्हावर पावसाच्या उतार्याचची शक्यता निवडणक पहिला टप्पा लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी थोड्याच वेळापूर्वी मतदान सुरू झालं

राज्यातल्या वर्धा रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडघिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ वाशीम या सात मतदारसंघांचा यात समावेश आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून आज विदर्भातील सात मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे प्रशासनातर्फे निवडणुक सुरळीत पार पडावी यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे कालच इलेक्ट्रोनिक यंत्रे आणि निवडणुक अधिकारी तसेच कर्मचारी मतदान केंद्रांवरती येऊन पोहोचले होते नक्षलग्रस्त भागामध्ये तीन हेलिकॉप्टरच्या सहायाने इलेक्ट्रोनिक यंत्रे दूर्गम भागात पोहचती करण्यात आली नुकत्याच छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्याच्या पार्शभूमीवर या भागात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नागपूरह्न गौरी मराठे नक्षल हल्ला आज मतदान होत असलेल्या नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात काल सुधारित स्फोटकांच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक जवान गंभीर जखमी झाला गट्टा जांबिया खेड्यात पोलीस संरक्षणात निवडणुक कर्मचारी निवडणुक साहित्य घेऊन जात असताना हा स्फोट झाला

दरम्यान छत्तीसगडमध्ये काल पुन्हा राजनांदगांव जिल्ह्यात मानपूर भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांदरम्यान पून्हा चकमक उडाली माओवाद्यांनी तीन स्फोट घडवून आणले आणि सुरक्षा दलावर बेछ्ट गोळीबार केला यात कोणतीही जीवितहानी झाली नाही महाराष्ट्राच्या सीमेलगत ब्रुकमारका टेकड्यांवर सुरक्षादल शोधकार्य करत असताना ही घटना घडली नक्षलवाद्यांचे असे हल्ले चालू असूनही निवडणुका निर्धारित वेळापत्रकानुसार होतील असं आयोगानं म्हंटल आहे मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं असं मुख्य निवडणूक आयुक्त सूनील अरोरा यांनी आवाहन केलं आहे

शिवसेना मराठवाड्यात येण्यापूर्वी औरंगाबाद मतदारसंघ काँप्रेस चा बालेकिल्ला होता

तेव्हापासून शिवसेनेने औरंगाबाद मध्ये एकहाती सत्ता गाजवली आहे

शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली असली तरी काँप्रेस आणि शिवसेना यांच्यात कडवी लढत झाली आहे

आमदार इम्तियाज जलील विद्यमान खासदार चंद्रकांत खेरे आणि काँप्रेसचे उमेदवार सुभाष झाम्बड अशी तिरंगी लढत होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्वा वार्डे पुणे मावळ मतदारसंघ राजकीयदृष्टया महत्वाच्या पवार घराण्यातल्या पार्थ पवार यांच्या उमेदवारीनं चर्चेत असलेल्या मावळ लोकसभा मतदार संघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे

या मतदारसंघाचा काल प्रत्यक्ष दौरा करणाऱ्या आमच्या प्रतिनिधीचा हा वृत्तांत मावळ मतदारसंहात राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांना शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचं कडवं आव्हान आहे घाटावरचा आणि घाटाखालचा मतदारसंघ अशी ओळख असल्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना कसरत करावी लागत आहे महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात याठिकाणी मतदान असल्यानं मतदार संघात तुलनेन राजकीय वातावरण थंड आहे मतदानाच्या आधी काही दिवस प्रमुख नेत्यांच्या सभा नियोजित असल्याने त्यावेळी खऱ्या अर्थाने राजकीय माहौल ढवळून निघणार आहे सध्या प्रमुख उमेदवार जागोजागी दुचाकी रॅली रोड शो आणि गावे तसंच वस्त्यांमध्ये वयक्तिक गाठीभेटींवर भर देत आहेत वेगवेगळ्या समाज माध्यमावरही उमेवारांचा प्रचाराचा जोर दिसत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मावळ मतदारसंघातून संतोष गोगले

इतर ठिकाणी उमेदवारांची अंतिम संख्या अशी आहे

लोकसभा निवडणक लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीची अधिसूचना काल जारी करण्यात आली

राफेल राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहाराबाबत दिलेल्या निर्वाळ्यावर पुनर्विचार करण्यासाठी याचिकाकर्त्यांनी सादर केलेली कागदपत्रं विशासाई मानता येणार नाहीत हा केंद्र सरकारचा आक्षेप सर्वोच्च न्यायालयानं फेटाळन लावला आहे या याचिकांवरचा निर्णय गूण दोषांच्या आधारावर होईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हंटल आहे सरकार याप्रकरणी वस्तूस्थिती दडवून ठेवत असल्याची टिका काँग्रेसनं केली तर याचिकाकर्ते राष्ट्रीय सुरक्षेबाबत अर्धवट चित्र उभं करण्यासाठी या दस्तऐवजांचा वापर करत आहे असं संरक्षण मंत्रालयानं पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव इथल्या कृष्णा कॉटन जिनिंगला काल सकाळी अचानक आग लागली

हिंगोली हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल साडेचार हजार हळदीच्या पोत्यांची आवक झाली प्सद यवतमाळ उमरखेड हिंगोली परभणी आदी भागातून ही हळद आली आहे

पी एफ केंद्र सरकारनं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरचा व्याज दर आठ टक्के इतका कायम ठेवला आहे वाणिज्य व्यवहार मंत्रालयानं परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे बलडाणा बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर नांद्रा रस्त्यावर काल झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला

यात भुसावळ विभागातल्या पीओएच रेल्वे सुरक्षा बल विभाग आणि कार्मिक विभागाला स्वतंत्र पुरस्कार जाहीर झाले आहेत तर इंजिनिअरिंग विभागात भुसावळ आणि मुंबईला संयुक्त पुरस्कार मिळाला आहे भूसावळ विभागातील नाशिक रोड रेल्वे स्थानक स्वच्छ स्थानक म्हणून घोषित करण्यात आलं आहे त्यामुळे या स्थानकाला स्वतंत्र पुरस्कार जाहीर झाला आहे एफटीआय भारतीय चित्रपट आणि टेलीविजन संस्था एफटीआयआयनं चित्रपट समालोचन आणि कला समीक्षा या विषयावर एक पाठ्यक्रम घोषित केला आहे

आणि आता निवडण्क प्रचाराबाबतच्या इतर काही बातम्या

पुण्याचा पाण्याचा आणि कचऱ्याचा प्रश्नही अजून तसाच आहे

आठवले राज्यातल्या जनतेचा महायुतीला मोठा प्रतिसाद मिळत असून बारामती लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँप्रेसचा गड असला तरी आम्ही यंदा तिथेही यश मिळवू असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे

उस्मानाबाद वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल उस्मानाबाद इथं आपल्या पक्षाचे उमेदवार अर्जुन सलगर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली केंद्र सरकारनं लादलेल्या निश्वलनीकरण आणि वस्तू सेवा कर प्रणालीमुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून बेरोजगारांना नोकऱ्या देण्यातही सरकार अपयशी ठरला आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला नमो चित्रपट निवडणुकीच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपट प्रदर्शित करण्याला निवडणुक आयोगानं काल मनाई केली या चित्रपटाचा प्रभाव निवडणुकांवर पडेल असं आयोगानं म्हंटल आहे

तापमान वाढलेलं असतानाच पावसाचा फेराही आला आहे काल विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आज आणि उद्या विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वार्यापसह पावसाची शक्यता आहे पावसाचा हा फेरा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात सप्ताहाअखेरपर्यंत कायम राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे